नवी दिल्लीत केंद्रीय गुहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांचं आपण भाजपात स्वागत करतो असं अमित शाह यावेळी म्हणाले छत्रपतींच्या विचारातून प्रेरणा घेऊनच भाजपा मार्गक्रमण करत आहे अस सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात अनेक महत्त्वपूर्ण विकास कार्य होत आहेत सर्वसामान्य नागरिक भाजपाशी जोडला गेला आहे जनतेची सेवा करण्याच्या उद्देशानं आपण भाजपात प्रवेश करत आहोत असं उदयनराजे भोसले यांनी यावेळी सागितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भास्कर जाधव आणि माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला

गौरी विधीमंडळाचे सदस्य नसलेले दोन मंत्री आणि अन्य एका राज्यमंत्र्याचा मंत्रिमंडळातला समावेश रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे मात्र राजकीय लाभासाठी केलेल्या अशा नियुक्त्या नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना आणि विधानसभा निवडणुकीस सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिला असताना काँप्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात आलेले राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादी काँप्रेस पक्षातून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अविनाश महातेकर यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलं त्यांच्या या समावेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं

परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे

रेशमी धाग्यांनी विणलेलं नरेंद्र मोदी यांचं व्यक्तिचित्र ही सर्वात महाग वस्तू आहे या लिलावातून मिळणारा निधी गंगा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साज या होणा या भाजपाच्या सेवा सप्ताहाचा प्रारंभ आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाला स्वच्छता अभियानाचा प्रारंभ करुन त्यांनी एम्स रुग्णालयात फळाचं वाटप केलं

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याठिकाणी आयोजित कार्यक्रमात गोयल यांच्या हस्ते विविध रेल्वे स्थानकांवरील पादचारी पूल सरकते जिने आणि लिफ्ट तसंच तिकीट बुकींग कार्यालयांचं लोकार्पण करण्यात आलं सीएसएमटी निझामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत त्याचं लोकार्पणही यावेळी करण्यात आलं देशभरात आज हिंदी दिवस साजरा होत आहे

राष्ट्र भाषा हिंदीच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मंत्रालय विभाग आणि कार्यालय प्रमुखांना केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांच्या हस्ते आज नवी दिल्ली श्वे सन्मानित केलं जाणार आहे

हो चि मिन्ह शहरात सुरू असलेल्या या स्पघेंत काल त्याने व्हिएतनामच्या तिएन मिन्ह गुएनचा सरळ गेममधे पराभव केला उपान्त्य सामन्यात तो जपानच्या मिनोरु कोगा बरोबर खेळेल